शिवसेनेचे अध्यक्ष उद्घव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी उद्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतही त्यांच्यासोबत होते शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला काँप्रेस कार्यकारिणीनं मंजुरी दिल्यानंतर सरकार स्थापनेसाठी होणा या बैठकांचं केंद्र दिल्लीतून आता मुंबईत हललं आहे सरकार स्थापनेबाबत काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस यांच्यात सर्व मृद्यांवर एकवाक्यता झाली असुन आघाडीसंदर्भात शिवसेनेबरोबर चर्चा केली जाईल त्याआधी कॉंप्रेस आणि राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या नेत्यांची बैठक होईल असं कॉंप्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं शिवसेना आमदारांची बैठक थोड्याचि वळति मातोश्रीवर होत आहे अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची आजपासून केंद्र सरकारचं पथक पाहणी करणार आहे औरंगाबादसह नागपूर आणि अमरावती या महसूल विभागात झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करील केंद्रातले अतिरिक्त सचिव डॉ व्ही तिरुप्गल आणि डॉ

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आज सकाळी या पथकासमोर विभागातल्या नुकसानीचं सादरीकरण करणार आहेत

याशिवाय इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचही आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली या संमेलनात सहभागी होण्यासाठी जगभरातले बौद्ध भिक्षू आणि अनुयायी औरंगाबादमधे आले आहेत या पार्श्वभूमीवर औराखित्व महत्तारपासिक्वा शहरतिल्या विविध भगतिने वीस जद्व बेसगाड्या सोडल्या हप् भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांमधला पहिला सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे हा सामना दिवस रात्र रंगणार असुन लाल चेंड्ऐवजी गुलाबी चेंड्नं सामना खेळला जाईल गुलाबी चेंड्ची सवय व्हावी यासाठी इंदूर इथं दोन्ही संघांनी सराव केला दोन्ही संघ पहिल्यांदाच गुलाबी घेंडूवर आंतरराष्ट्रीय सामना खेळतील दुपारी एक वाजता हा सामना होईल